कोरोना प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर विदयापीठांच्या परीक्षा आणि शैक्षणिक वेळापत्रका बाबत शिफारशी करण्यासाठी आयोगानं या वर्षी एप्रिलमध्ये एक तज्ञ समिती नेमली होती या समितीनं एप्रिल मध्ये जाहीर केलेल्या आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करून आपल्या नव्या शिफारसी आयोगाकडे पाठवल्या आणि आयोगानं त्या मान्य केल्या आहेत त्यानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबर अखेरपर्यंत ऑफलाइन म्हणजे पेन आणि उतरपत्रिकांचा वापर करून किंवा ऑनलाईन म्हणजे संगणकीय प्रणालीचा वापर करून किंवा ऑनलाइन ऑफलाइन अशा संमिश्र मार्गांनी घेता येणार आहेत इंटरमिजिएट म्हणजे मधल्या सत्राचं मूल्यांकन मात्र आधीच्याच मार्गदर्शक स्चनांन्सार याआधीच्या परीक्षांच्या अंतर्गत मुल्यांकनाच्या आधारावर होणार आहे देशात स्रु असलेल्या अनलॉकच्या द्दसऱ्या टप्प्याअंतर्गत विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांना परीक्षा घ्यायला केंद्रीय गृहमंत्रालयानं आज परवानगी दिली यासंदर्भात गृहमंत्रालयानं काल जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे परीक्षांना परवानगी देण्याबाबतचं पत्रं गृहमंत्रालयानं केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना पाठवलं आहे अंतिम सत्राच्या परीक्षा विदयापीठ अनूदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकानुसार घेणं त्याचप्रमाणे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या प्रमाण कार्य प्रणालीचं पालन करून घेणं अनिवार्य असेल या निवेदनात म्हटलं आहे कोविड संक्रमणाम्ळे या परीक्षा निर्धारित वेळेत झाल्या नव्हत्या

जगात कोरोनाबाधितांच्या संख्येबाबत भारत तिसऱ्या स्थानावर कायम आहे

नांदेड जिल्ह्य़ाच्या हिमायतनगर शहरात चार दिवस जनता कर्फ्यू पाळला जात असून आज पहिल्या दिवशी याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आज एका कोरोनाबाधित रूग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला

या बालकांना किंवा त्यांच्या मातांना कोरोना चा संसर्ग झाला नाही असं जिल्ह्यातल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं या काळात जिल्ह्यातल्या आरोग्य कर्मचारी आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांनी माता आणि बालकांचं चांगलं संगोपन केल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप नवले यांनी सांगितलं

हे जवान उतर प्रदेश आंध प्रदेश क्रखेडा आणि औरंगाबाद इथून आले आहेत

कोविड संकटाचा तीव्र परिणाम झेलणाऱ्या सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगांना तात्काळ रोकड सूलभता आणि पत विषयक कर्जांची पूर्तता करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे वित्तमंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव समिरक्मार खरे यांनी केंद्र सरकारच्या वतीनं करारावर सही केली

या क्षेत्राला कोविडच्या परिणामातून बाहेर काढण्यासाठी बँका आणि बिगर बँकींग वितीय कंपन्यांकडून कर्ज प्रवठा सुरू रहावा यासाठी हा प्रकल्प केंद्र सरकारला सहाय्यकारी ठरणार आहे

दरम्यान कोविड बाधित रुग्णांबरोबर होणारा आरोग्य सेवकांचा संपर्क कमी व्हावा यासाठी मुंबई महानगरपालिकेनं रोबोटिक ट्रॉलीचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून रुग्णांना अन्न देताना तसंच रुग्णांशी संबंधित अन्य कामाच्या वेळी लागणाऱ्या पीपीई कीट्सची संख्या कमी होईल समाजातले सर्व घटक एकत्र येऊन जेव्हा संकटाशी मुकाबला करतात त्यावेळी यश नक्की मिळतं असा विश्वास म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे

त्यावेळी मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बोलत होते

योग ग्रु रामदेव बाबा यांनी विकसित केलेल्या कोरोनील या औषधानं कोरोना बरा होतो अशी जाहिरात केली तर फसवी जाहिरात केल्याच्या आरोपावरून अन्न आणि औषध प्रशासन योग्य ती कारवाई करेल असा इशारा सरकारनं दिला आहे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिगणे यांनी ब्लडाणा इथं आज ही माहिती दिली ब्लडाणा जिल्ह्यातल्या कोरोना प्राद्र्भावाचा त्यांनी आज आढावा घेतला त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते यासंदर्भात या औषधाचे घटक आपल्या अन्न आणि औषध विभागानं तपासले आहेत केंद्रीय आयुष मंत्रालयानं दिलेल्या निर्देशानुसार शक्तिवर्धक किंवा रोग प्रतिकार शक्ती वाढवणारे घटक यामध्ये आहेत मात्र या औषधामुळे कोरोना बरा होत नाही असं ते म्हणाले हे औषध राज्यात विकावं पण या औषधामुळे कोरोना पूर्णपणे बरा होतो अशी जाहिरात करू नये असं शिंगणे यांनी सांगितलं ठाणे जिल्ह्यात कोविड बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आतापर्यंत उपचानंतर कोविड मुक्त झालेल्या जिल्ह्यातल्या नागरिकांनी प्ढे येऊन रुग्णालयांमध्ये निर्माण झालेली आरोग्य सेवकांची कमतरता भरून काढावी असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे

गडचिरोली जिल्हा पोलीस म्ख्यालयातल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या बंगल्यावर त्याच्या वाहनचालकनं आज सकाळी बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली

जगब्डी वाशिष्ठी शास्त्री सोनवी काजळी आणि अर्जुना या सर्वच नद्यांना पूर आला असला तरी त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

सातारा जावळी पाटण कराड माण आदी तालूक्यात चांगला पाऊस झाला